ही आता पर्यतची सर्वाधिक वाढ आहे

आतापर्यंत एका दिवसात आढ सेल्या रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे

जिल्ह्यात काल बारा रुग्ण दगावले

काल दोन बाधितांचा मृत्यू झाला

काल दोन जण मुत्युमुखी पडले

काल चार व्यक्तींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला

काल नव्यान पाच कोरोना बाधित रुग्ण आढा ले आहेत

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टा शिंदीच्या काउंत अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले मात्र मिशन बिगेन अगेन मध्ये अनेक उद्योगधंद्यांना परवानगी दिल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे ते आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते

देशातली परिस्थिती सुधारल्यावर हा कार्यक्रम आयोजित केला तर जनता पूर्ण उत्साहानं यात सहभागी होऊ शकेल असंही ते म्हणाले मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचा ई भूमीप्जनाचा प्रस्ताव आपल्याला मान्य नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मूलाखती दरम्यान ते बोलत होते राज्य सरकारची कोरोना संसर्ग हाताठम्याची पद्धत दोषपूर्ण असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली जनतेच्या मनातून कोरोना संसर्गाची भीती काढून टाकणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला बकरी ईद निमित्त शूभेच्छा दिल्या आहेत बकरी ईद हा पवित्र सण श्रद्धा प्रेम बंधुभाव आणि त्यागाचा संदेश देतो हा सण साजरा करताना सेवाकार्य तसंच उपेक्षितांच्या कल्याणाचा विचार केला जातो ही अतिशय समाधानाची बाब आहे सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनीच गोरगरीब बांधवांच्या हिताचा विचार करणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

महाविकास आघाडीत मतभेद असले तरी तिघांत चांगला समन्वय असून चांगलं काम व्हावं हीच आमची भावना आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे ते आज एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते समान किमान कार्यक्रमावर आमचा भर असून कोणताही निर्णय आम्ही एकमतानं घेतो असं ही थोरात म्हणाले

अहमदनगर जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाकडून राज्यात प्रथमच आय लव्ह माय जॉब ही संकल्पना राबवली जात आहे ग्रामपंचायत विभागातलं कामकाज गतिनं व्हावं या उद्देशानं मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबवली जात आहे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशी करावी याबाबत ग्रामपंचायत विभाग चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करत आहे अहमदनगर जिल्हा परिषदेनं तयार केलेल्या या चित्रफिती पूर्ण राज्यात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

मालगाड्यातून पाठवलेला माल जलदगतीनं तसंच वे सिर पोचावा यासाठी फ्रान्स अणि भारतीय रेल्वेनं मिट्रिम मधेपुरा इथं अशाप्रकारचं हे पहिलच इंजिन तयार केलं आहे या इंजिनाची देखभाल नागपूरला होणार आहे

सोलापूर शहरात मध्यरात्री पडलेल्या मुसा घार पावसामुा शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे

नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगा वातावरण असून अधून मधून हलका पाऊस पडत आहे बुलडाणा जिल्ह्यात ढगा वातावरण आहे

अनेक मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत

परदेशात अडकलेल्या भारतियांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या वंदे भारत मिशनचा पाचवा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे